राज्यसभेचं अधिवेशनही गुरुवारपासून सुरु होईल

नव्या लोकसभेचं हे पहिलंच सत्र असल्यानं नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी लोकसभेच्या अध्यक्षांची निवड राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव आणि केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित आर्थिक कामकाज या गोष्टींना हे सत्र प्रामुख्याने वाहीलेलं असेल असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे ससंदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सहकार्य करावं आणि जनहिताच्या मुद्यांवर एकत्रितपणे चर्चा करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सर्वपक्षीय सभागृह नेत्यांच्या बैठकीत बोलत होते ससंदेत राष्ट्रीय महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करायला सरकार नेहमीच तयार आहे असं ते म्हणाले नवनिर्वाचित संसद सदस्यांचं त्यांनी स्वागत केलं

सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीच्या दिशेनं अथक काम केलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत आहोत का याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं

संसदेचं कामकाज गोंधळाविना सुरळीत पार पाडण्याबाबत या बैठकीत सर्वांनी सहमती व्यक्त केली त्रिवार तलाक राष्ट्रीय शैक्षणिक संस्थामधल्या शिक्षक भरतीमधलं आरक्षण आधार तसंच इतर विधेयकं चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे

असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं

लोकाभिमुख प्रशासन आणि सबका साथ सबका विकास सबका विश्वास या वाचनाची पूर्ती करण्यावर सरकार भर देणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हाकें आहे

उद्या सुरु होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं रालोआ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती

निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी पो निवडणुकीची घोषणा केली

बिहारमधल्या मुझफ्फरपूर आणि आसपासच्या परिसरात मेंदूज्वराच्या साथीमुळे उझवलेल्या परिस्थितीचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज आढावा घेतला मुझफ्फरपूर इथल्या श्रीकृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला त्यांनी भे दिली मेंदूज्वराची लागण झालेल्या मुलांसाठी असलेल्या बालरुग्ण विभाग तसंच अतिदक्षता विभागाला त्यांनी भेठादिली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे तसंच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी चर्चा केली बिहारला या आपत्तीतून बाहेर येण्यासाठी शक्य तेवढी मदत केंद्रसरकार करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

बिहारमधे उष्म्याचा प्रकोप सुरुच असून बेगुसराय पूर्वचंपारण सीतामढी वैशाली आणि जिहानाबाद जिल्ह्यात मेंदूज्वराचे रुग्ण आढळल्याचं वृत्त आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला

राधाकृष्ण विखे पार्टील जयदत्त क्षीरसागर आशिष शेलार संजय कुँ सुरेश खाडे डॉक्टरे अनिल बोंडे प्राचार्य अशोक उईके आणि डॉक्टरे तानाजी सावंत यांना कॅबिने मंत्री म्हणून तर योगेश सागर अविनाश महातेकर संजय उर्फ बाळा भेगडे डॉक्टरे परिणय फुके आणि अतुल सावे यांना राज्यमंत्री म्हणून राज्यपाल सी

ते आज मुंबईत सहयाद्री अतिथी वार्ताहर परिषदेत बोलत होते

नेदरलँडसमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरूष रिकव्ह संघाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं

पुरुष संघाचं एक रौप्यपदक आणि महिला संघाची दोन कांस्यपदकं या कमाईसह भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे

यासंबंधी आकाशवाणीशी बोलताना भारतीय हवामान विभागाच्या ज्येष्ठ वैज्ञानिक के सती देवी यांनी सांगितलं